कर्नाटकात निर्माण झालेला राजकीय तिढा आता आणखी वाढला आहे एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारला पाठिंबा देणा या एच नागेश आणि आर शंकर या दोन अपक्ष आमदारांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे

त्यांनी भाजपाला पाठिंबाही जाहीर केला आहे

सरकारनं बहुमत गमावलं असल्यानं कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे आघाडी सरकार वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून बंडखोर आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देता यावं यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनी राजीनाम दिले आहेत मात्र बंडखोर आमदारांनी हा देकार नाकारला आहे संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान आज नवी दिल्ली क्विं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत त्यांनी काल परराष्ट्र व्यवहार्मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली त्यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय आर्थिक गुंतवणूक व्यापार ऊर्जा आणि तिर क्षेत्रांमधल्या संबंधांबाबत तसंच सर्व क्षेत्रातले सध्याचे संबंध अधिक वाढवण्याबाबत चर्चा केली जहालवाद आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बीमोड करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला केंद्रीय अर्थसंकल्पावर काल लोकसभेत चर्चा सुरु झाली चर्चेला सुरुवात करताना काँप्रेसचे शशी थरुर यांनी हा अर्थसंकल्प निव्वळ घोषणाबाजी आणि पोकळ आब्बासनांनी भरलेला आहे अशी टीका केली

पिकविमायोजने अंतर्गत विमाकंपन्या शेतकर्यांकडून जास्त शुल्क वसूल करत असून पिडीत शेतकर्यांना वेळेवर नुकसानभरपाईही दिली गेली नाही पूखस्त राज्यांच्या पुनर्वसनासाठी तसंच किनारपट्टी व्यवस्थापनासाठी कसलीही तरतूद केलेली नाही अशी टीका त्यांनी केली

सरकार लवकरच डेटा संरक्षण विधेयक आणणार असल्याचं कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं याबाबत सर्वकष कायदा तयार केला जाईल असं ते म्हणाले परदेशात रोखे जारी करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँक सरकारशी चर्चा करेल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची नियमित बैठक झाल्यानंतर दास बातमीदारांशी बोलत होते आर्थिक प्रणालीमध्ये आवश्यक तरलता आहे नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिगरबँकिंग वित्तीय क्षेत्रासाठी तरतूद केली आहे रिझर्व्ह बँक या बिगरबँकिंग वित्तीय क्षेत्रावर आणि या क्षेत्रातल्या कंपन्यांवर नियमित लक्ष ठेवून आहे असं त्यांनी सांगितलं

अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्स लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत अशी घोषणा या हेलिकॉप्टर्सचे निर्माता अमेरिकेच्या बोईंग या कंपीननं केलं आहे गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दोन हेलिकॉप्टर्स आणली जाणार आहे

या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदलाची ताकद दुपटीनं वाढणार असल्याचं बोईंतर्फे सांगण्यात आलं आहे अतिउंचावर देखील वजनी सामान वाहून नेण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समधे असल्याचं सांगण्यात येतं फेब्रुवारीमधे आणखी चार हेलिकॉप्टर्स येणार असल्याची माहिती बोईगनं दिली मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला विविध भागातल्या पूरसदृश्य परिस्थितीशी झुंज देत चाकरमान्यांनी कार्यालयं गाठण्याचा प्रयत्न केला

घोटकोपर कांजूसार्ग सायन आणि तिर काही ठिकाणी पाणी साठल्यानं मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला उत्तर प्रदेशात पावसानं घराचं छत कोसळल्यानं झालेल्या अपघातात तीन मुलं मृत्युमुखी पडली तर त्यांचे वडील जबर जखमी झाले राजस्थानातही काही ठिकाणी आठ सेंटीमीटर तिका पाऊस पडला गेल्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशात हलका ते मुसळधार पाऊस झाला

येत्या चोवीस तासात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सातत्यानं पडणा या मुसळधार पावसानं अरुणाचल प्रदेशमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे पुराच्या पाण्यानं काल पश्विम कामेंग जिल्ह्यातला एक पूल वाहून गेला

बोमडिला जिल्हा मुख्यालय आणि जामीरी प्रशासकीय केंद्र यांना जोडणा या रस्त्यावर दरड कोसळल्यानं संपर्क तुटला आहे बालीपारा चारुदुअर तवांग रस्ता बंद करण्याचे निर्देश पक्षिम कामेंगच्या उपजिल्हाधिका यांनी दिले असून भालुकपाँग आणि तेंगा भागात आसामकडून येणारी रस्तेवाहतूक थांबवण्यात आली आहे अमेरिकेनं मेक्सिको आणि चीनच्या पोलाद उत्पादनांवर आणखी कर लादण्याची घोषणा केली आहे उत्तर अमेरिका मुक व्यापार करारात सुधारणा घडवून आणण्याचं मेक्सिको कॅनडा आणि अमेरिकेनं मान्य केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांच्या पोलाद आणि एल्युमिनियम वरील शुल्क उठवण्याचं मान्य केलं होतं त्यानंतर दोनच महिन्यात अमेरिकेनं ही घोषणा केली आहे मेक्सिको आणि चीन त्यांच्या उत्पादकांना गैरलागू अनुदान देत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे मँचेस्टर क्रिं दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल दुसरा उपांत्य सामना किंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या गुरुवारी बर्मिंगहेंम किं होणार आहे अंतिम सामना येत्या रविवारी लंडन विम्बल्डन टेनिस स्पर्धेत प्रथम मानांकित नोवाक जोकोविच द्वितीय मानांकित रॉजर फेडरर तृतीय मानांकित राफेल नदाल आणि केई निशिकोरी यांनी पुरुष एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात धडक मारली आहे महिला एकेरी सामन्यांत सात वेळा विजेती ठरलेली सेरेना विल्यम्सनं एकतर्फी खेळाचं उल्लेखनीय प्रदर्शन करत स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हीला हरवलं आणि उपउपांत्य फेरीत प्रवेश केला